जम्मू कशमीरबाबतच्या घटना दुरूस्ती आदेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

जम्मू कश्मीर आरक्षण दुरुस्ती अध्यादेशालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे त्यानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या लोकांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही आरक्षाणाचा लाभ मिळेल असं जेटली म्हणाले सॉफ्टवेअर उत्पादनविषयीच्या राष्ट्रीय धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

चालू हंगामातली ऊस उत्पादकांची देणी चुकती करण्यासाठी साखर उद्योगाला याचा उपयोग होईल

नवी दिल्ली खेल्या एम्स अर्थात आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचं रुपांतर जागतिक दर्जाच्या वैद्यकीय संस्थेत करण्याच्या बृहत् आरखड्याची अंमलबजावणी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होमिओपॅथी केंद्रिय परिषद दुरुस्ती आध्यादेशालाही मंजुरी देण्यात आली विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या उत्पादनासंबंधी फेम डिया भाग दोनच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली एअर डिया आणि तिच्या उपकंपन्यांच्या निर्गुतवणुकीच्या विशेष तरतुर्दीनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे

ब्रह्मपुत्रा नदीवर आसामात उत्तर किनाऱ्यावरचं धुबरी आणि मेघालयात दक्षिण किनाऱ्यावरचं फुलबारी यांना जोडणार चारपदरी पूल बांधायला मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजूरी दिली आहे

आग्रा आणि कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी क्वे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा प्रारंभ करणार आहेत तसंच ते एका रस्ते सुरक्षा उद्यान आणि परिवहन संग्रहालयाचं देखील उद्घाटन करणार आहेत यावेळी ते एका सार्वजनिक सभेला संबोधित करतील

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई के पलानीस्वामी उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम केंद्रीय मंत्री पी राधाकृष्णन आणि तेर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका होणार असून त्यांच्या आगमनाची आपल्याला प्रतिक्षा असल्याचं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे काल संध्याकाळी नवी दिल्ली ं एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी संयुक वार्ताहर परिषदेत सांगितलं की अभिनंदन यांना आज भारतात परत पाठवणार असल्याची घोषणा पाकिस्ताननं केली असल्याची माहिती हवाई दलाला मिळाली असून आम्ही वाट पाहात आहोत पाकिस्तानचे प्रधानमंत्री चिन खान यांनी काल संसदेत भाषण करताना शांततेच्या भूमिकेचं प्रतिक म्हणून अभिनंदन यांना मुक्त करण्याची घोषणा केली होती जम्मू कश्मीरच्या जमाते उलामी या संघटनेवरती सरकारनं पाच वर्षांसाटी बंदी घातली आहे काल प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

अबू धाबी क्रि होत असलेल्या ओ आय सी अर्थात उलामिक सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीच्या उद्घाटन समारंभात आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आपले विचार व्यक्त करणार आहेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे या बैठकीच्या पार्बंभूमीवर ओआयसीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी त्या द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत असं कुमार यांनी सांगितलं या बैठकीसाठी भारताला पहिल्यांदाच सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित केलं आहे संयुक्त अरब अमरातीचे शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांनी स्वराज यांना उद्घाटन सोहळ्याला संबोधित करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलं आहे आणि या निमंत्रणाचा स्वीकार करायला भारताला आनंद वाटत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी काल दूरध्वनीवरुन चर्चा केली पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत पुतीन यांनी शोक व्यक्त केला दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाची जनता भारतीय जनतेसोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली

संबंधित देशानं दहशतवादाला दिलं जाणारं सर्व पाठबळ पूर्णपणे थांबवलं पाहिजे याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली दोन्ही देशांदरम्यान वाढणाऱ्या सहकार्यामुळे त्यांची संरक्षणविषयक विशेष भागीदारी आणखी बळकट करण्याबाबतही त्यांनी सहमती व्यक्त केली अबुधाबीचे राजपुत्र आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सैन्यदलाचे उपप्रमुख शेख मोहम्मद बिन झायेद यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यांशी दूरध्वनीवरुन संभाषण केलं त्यांनी पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांशीही दूरध्वनीवरुन बोलणं केलं अमिराती वृत्त संस्थेच्या बातमीनुसार दोघांशीही केलेल्या संभाषणात त्यांनी भारत पाक सीमेवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याबद्दल आपली मतं मांडली तसंच यापुढील पावलं उचलताना दोन्ही देश संयमानं वागतील आणि शांततेचा मार्ग चोखाळतील अशी आशाही व्यक्त केली जम्मू कश्मीरमधे कुपवाडा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले कुपवाङ्याच्या बागागुंड भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तिथं शोध मोहीम सुरु केली होती ही मोहिम सुरु असतानाचा दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचं अधिका यांनी सांगितलं भारत पाकिस्तान दरम्यानची समझौता एक्सप्रेस सेवा खंडित करायचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे पुढच्या आदेशापर्यंत ही सेवा रद्द करायला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली असल्याचं एका अधिका यांन सांगितलं केंद्रीय आयुष मत्री श्रीपाद येसो नाईक आज उत्तर प्रदेशातल्या गझियाबादमध्ये राष्ट्रीय युनानी औषध संस्थेचा पायाभरणी समारंभ करणार आहेत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही संस्था उत्तर भारतातील सर्वात मोठी युनानी औषध विज्ञान संस्था असेल

मध्य प्रदेशात भोपाळमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एका विशेष न्यायालयानं स्टूडंट्स डिलामिक मूव्हमेंट ऑफ डिया अर्थात सिमी या अतिरेकी संघटनेच्या पाच कार्यकर्त्याना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे न्यायमूर्ती गिरीश दिक्षित यांनी काल या पाचजणांना बेकायदेशीर रीत्या स्फोटकं जवळ ठेवण्याच्या आरोपावरुन शिक्षा सुनावली